जयशंकर यांनी ही माहिती दिली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कोविडसंदर्भातल्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आयोजित मुक्त चर्चासत्रात ते बोलत होते संयुक्त राष्ट्र शांतीद्रतांना लसींच्या दोन लाख मात्रा भेट म्हणून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं लसीकरण मोहीम सातत्यपूर्ण पद्धतीनं राबवणं जनुकीय माहितीसंदर्भात आदानप्रदान करणं लसीचे फायदे जनतेला समजावून सांगणं आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणं करणं या गोष्टींची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं लस राष्ट्रवाद संपला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मतही जयशंकर यांनी व्यक्त केलं

सर्व देशांमधल्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

त्यांनी द्विट करत याबाबत माहिती दिली आहे यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचंही सांगितलं आहे

यंदा कोरोना विषाणू प्रादर्भावामुळे शिवजयंती साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे

केंद्रीय पुरातत्व विभागानं ही मान्यता दिली आहे

कॉप्रेड राम बाहेती आणि कैलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आदोलन करण्यात आल

बालविवाह निर्मुलनासाठीच्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते शिक्षक हा यातील महत्वाचा घटक असून त्यांनाही या कामात सहभागी करण्यात यावं शाळांमधून शिक्षकांनी मूल्य शिक्षण आणि इतर विषयाच्या अन्षंगानं मूला मूलीमध्ये जागृती करण्याचं काम करावं असं जिल्हाधिकारी म्हणाले

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात विदर्भ मराठवाड्यासाठी लोकसंख्येनुसार विकास निधीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे वैधानिक विकास मंडळांच्या मूदतवाढीचा निर्णय घेण्यात चालढकल करण्याचे प्रयत्न होत असून या प्रयत्नांविरोधात विदर्भ मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्र आलं पाहिजे असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे

जिल्ह्यात असा कोणताही आदेश लागू केला नसल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे